प्णे महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक तातडीनं घ्यावी असं पत्र महापालिकेतर्फे विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांना पाठवण्यात आलं आहे नगरसचिव सुनील पारखी यांनी आकाशवाणीशी बोलताना आज ही माहिती दिली स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे विधानसभेत निवडून गेल्यानं त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता भाजपतर्फे या पदासाठी नव्याने हेमंत रासने यांची निवड करण्यात करण्यात आली आहे भाजपचं महापालिकेत बहमत असल्याने रासने यांचा विजय निश्चित आहे मात्र यासाठीची निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे

मुंबई उच्च न्यायालयानं पालक शिक्षक संघटनेच्या याचिकेवर हा आदेश दिला आहे शालेय विदयार्थ्यांच्या सुरक्षित वाहत्कीसंदर्भात ही याचिका दाखल करण्यात आली होती शालेय विदयार्थ्यांची वाहत्क करण्याविषयीची कोणताही परवाना रिक्षा चालकांना देण्यात आलेला नसल्याचं यावेळी राज्य शासनातर्फे न्यायालयात स्पष्ट करण्यात आलं

या सुविधेद्वारे विद्यार्थी त्यांच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवरील फोटो तसंच इतर फाईल्सच्या प्रती घेऊ शकतील ही सुविधा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीत चोवीस तास उपलब्ध करून दिली जाणार आहे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यम आणि संज्ञापन अभ्यास विभागातील पीएचडी संशोधक धम्मरत्न श्रीराम जावळे यांचा त्यात समावेश आहे

यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं खडकी आणि देहरोड येथील आयुध कारखान्यात तयार होणार्या नौदलच्या शस्त्रांचं निरीक्षण या विभागातर्फे केल जातं

या महोत्सवाचे आयोजक आर्य संगीत प्रसारक मंडळानं जिल्हा प्रशासनाकडे या संबंधी परवानगी मागितली होती क्रीडा वृत्त पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्यावतीनं तृतीय श्रेणी गटाचे साखळी सामने सुरु आहेत पुणेरी वॉरियर्सनं परश्रामियन्सला आणि सिल्व्हर ज्युबली सासवड संघानं थंडरकॅटसला पराभूत करत आज पहीला विजय नोंदवला ऋषिकेश खेडकर विशाल सन्मित्र मनीष देशमुख आणि पियूष क्लकर्णी यांनी संघाचे विजय साकार केले ही स्पर्धा ढोबरवाडीच्या मैदानावर सुरु आहे

विश्व विजेता असलेल्या मुंबईच्या प्रशांत मोरे सह जहीर पाशा आणि राजेश गोहील यांनी आज पाचव्या फेरीअखेर आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत उप उपांत्यपूर्व फेरी गाठली तर महीला गटात भारताची विश्वविजेती ठरलेली एस अपूर्वा आणि रश्मी कुमारी यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला

नमस्कार